असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज म्हटलं एनएबीएल एक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थ संस्थेच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले

कमी वेळेत कोरोनाचा रिपोर्ट देणारी आणि कमी दरात चाचणीची सुविधा देणारी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबईकरांच्या वतीनं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पाईस हेल्थचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमात स्पाईस हेल्थचे अजय सिंह यांनी व्हॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे भविष्यात एचआयव्ही सह तिर आजारांच्या चाचण्या ही करता येतील अशी माहिती दिली बैक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रांनी या वाहनांसाठी स्वदेशी बनावटीच्या विजेऱ्या विकसीत करण्यासाठी सर्व संबंधीत संस्थांनी एकीकृत दृष्टीकोन अंगिकारण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आवाहन केलं आहे सरकारी संशोधन संस्थांच्या प्रतिनिधीं बरोबर दिल्लीत झालेल्या बछ्कीत ते आज बोलत होते भारताला आज या क्षेत्रात नेतृत्त्व करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकांनी विद्यार्थ्यांनी हायड्रोजनवर आधारीत उर्जेवर भर देण्याचा प्नरूच्चार त्यांनी केला राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं मराठी भाषेच्या प्रचार प्रसार आणि जतन संवर्धनासाठी दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर झाले यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली यावर्षीचा श्री

भागवत पूरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर श्विल्या शब्दालय प्रकाशनला तर मराठी भाषा अभ्यासक प्रस्कार डॉ स्धीर रसाळ यांना तर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि आंध्र प्रदेशातल्या मराठी साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे

राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्या अगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला त्यांना नियोजित कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही याबाबत राज्य शासनाची क्ठलीही चूक नाही असं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे काल म्ख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता परंतु राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यांने याबाबत लक्ष न घातल्यानं राज्यपालांना त्रास सहन करावा लागला या प्रकाराबाबत शासनानं गंभीर दखल घेतली असून राजभवनातल्या संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत राज्य महिला आयोगाच्या कार्यालयांचं प्रत्यक्ष कामकाज आता महिला आणि बालविकास विभागाच्या सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणांहून होणार आहे यादूष्टीनं महिला आयोगाची विभागीय कार्यालयं स्रु करायचा शासन निर्णय महिला आणि बालविकास विभागानं काल जारी केला

या कार्यालयांसाठी सध्या विभागात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचं सहाय्य घेतलं जाईल असं विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे या निर्णयामुळे अत्याचारपीडित महिलांना जलद गतीनं न्याय मिळायला मदत होईल असं महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एक किंवा दोन मुलींनंतर कुट्रंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पती पत्नींचा आज सत्कार केला गेला या योजनेअंतर्गतच्या लाभार्थी पती पत्नींना मुदत ठेव प्रमाणपत्रांचं वाटपही केलं गेलं बालिका दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बेटी बचाव बेटी पढाव या योजनेच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पातल्या उत्कृष्ट कार्यासाठी मुरूम आणि उमरगा प्रकल्पाला पहिला उस्मानाबाद प्रकल्पाला दूसरा तर लोहारा आणि कळंब प्रकल्पांना तिसरा क्रमांक देऊन गौरवलं गेलं याशिवाय कोरोना काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल दहा एकात्मिक सेवा प्रकल्पांमधल्या दहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवलं गेलं मूंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडा तर्फे बीडीडी चाळ प्नर्विकास प्रकल्पाच्या भाडेकरूना प्नर्वसन मारतींमधील सदनिका हस्तांतरण कार्यक्रमाचा शुभारंभ आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाला

यावेळी पर्यावरण पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख मुंबई मारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते

गॅस गळती झाल्यानं लागणाऱ्या आगींचं प्रमाण मुंबईत वाढलं आहे पार्श्वभूमीवर अशा घटना टाळता याव्यात यासाठी पालिकेनं अनधिकृतपणे गॅस सिलेंडर आणि तिर ज्वलनशील पदार्थांचा साठा केलेल्या गोदामांविरोधात कारवाईची मोहीम सुरु केली आहे या मोहीमेअंतर्गत हे गॅस सिलेंडर जप्त केले असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे

ही आग तातडीनं नियंत्रणात आणण्यात आली या द्र्घटनेत कोणालाही ज्ञा झाली नाही अदानी आणि टाटा विद्युत पुरवठा कंपन्यांनी बाधित क्षेत्रातला वीज पुरवठा पर्यायी मार्गानं पूर्ववत केला आहे डेकिंगवरील रहदारी देखील पूर्ववत झाली आहे अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी दिली

जिल्ह्यातल्या हजारहून अधिक गावांनी ठराव घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दारूबंदी कायम ठेवण्याची विंनती केली आहे दारूबंदी टिकून राहावी यासाठी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेतर्फे जिल्ह्यातली वसतिगृहं सुरु करण्याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं कोरोना काळानंतर आता परिस्थिती पूर्ववत होत आहे एकीकडे शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत पण वसतिगृहं अजून सुरु झालेली नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य गावातून येण्यासाठी शहरात राहण्यासाठी व भोजनासाठी अमाप खर्च येत आहे

त्याचबरोबर ज्या वसतिगृहात कोव्हिड विलागिकरण केंद्र होते असे वसतिगृह निर्जंतुक करावे अशी मागणी अभाविप ने केली आहे परभणीत पूर्णा तालुक्यातल्या गौर ग्रामपंचायतीनं आज पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टीकचा कचरा गोळा करायचं अभियान राबवलं माझं गाव सुंदर गाव या उपक्रमाअंतर्गत हे अभियान राबवलं गेलं यानिमीत्तानं ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपणही केलं गेलं तसंच पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला यावेळी कोरोना काळात सेवा दिलेल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सत्कारही केला गेला

सांगली पोलीस मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुब्ले यांच्या हस्ते या सगळ्यांना नियुक्तीपत्र दिली गेली